यवतमाळमध्ये तीन दिवसात कोरोनाबाधितांची संख्या चौपट

उद्धव ठाकरेंना विधानपरिषदेवर लवकर नेमावं मंत्रिमंडळाची राज्यपालाना विनंती

उस्मानावाद जिल्ह्यातल्या तुरोरी ग्रामपंचायतीला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर पंतप्रधान कोरोना विषाणू विरुद्धचा लढा सुरू ठेवताना आपल्याला देशाच्या अर्थव्यवस्थेकडेही लक्ष द्यावं लागेल असं मत पंतप्रधान नरेंद मोदी यांनी व्यक्त केलं आहे वाढीव टाळेबंदीचा शेवटचा आठवडा सुरू होताना काल पंतप्रधानांनी देशभरातल्या मुख्यमंत्र्यांशी दृकश्राव्य माध्यमातून संवाद साधला कोरोना विषाणूचा अधिक प्रादृभाव असलेल्या हॉटस्पॉट क्षेत्रात राज्यांनी मार्गदर्शक सूचनांचं काटेकोर पालन करायला हवं अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली टाळेबंदीचा फायदा झाला आहे त्यामुळेच आपण हजारो लोकांचे प्राण वाचवू शकलो असं ते म्हणाले कोरोना विषाणू आणखी काही महिने त्रास देतच राहणार आहे आपल्याला मास्क लावूनच फिरावं लागेल पहिल्या आणि द्सऱ्या टाळेबंदीत थोडा फरक होता आता दुसरी टाळेबंदी संपल्यावर काय त्याचा निर्णय आपल्याला घ्यावा लागेल असं ते म्हणाले गहमंत्री अमित शहा आणि आरोग्यमंत्री हर्षवर्धन या बैठकीला उपस्थित होते काही सवलतींसह टाळेबंदीला मुदतवाढ द्यावी असंच मत या बैठकीत बहुतांश मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्याचं वृत्त आहे दरम्यान टाळेबंदीमुळे राज्यात परराज्यात आणि परदेशात अडकून पडलेल्या विद्यार्थी यात्रेकरू आणि मजुरांना आणण्याबाबत तसंच त्यांच्या लगेच चाचण्या करून विलगीकरण करण्यासंदर्भात धोरण ठरवण्याविषयी या बैठकीत चर्चा झाली अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली टाळेबंदी कुठे कडक आणि कुठे शिथिल करायची ते राज्यांनी विचार करून ठरवायचं आहे असं आवाहन पंतप्रधानांनी केल्याचं ठाकरे म्हणाले

हरित क्षेत्रातल्या जिल्हा प्रशासनांनी संक्रमण टाळण्यासाठी विशेष सतर्कता बाळगायला हवी असं ते म्हणाले

त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची लवकरात लवकर माहिती घेऊन त्यांच्या चाचण्या कराव्यात चाचण्याची संख्या वाढवावी अशा सूचना केंद्रीय पथकानं सुचवल्या आहेत अशी माहिती केंद्रीय गृह मंत्रालयानं काल दिली

महापालिकेच्या शाळा खासगी मंगल कार्यालय वसतिगृह इथं या नागरिकांना हलवण्यात येणार असून त्यासाठी पोलिसांची मदतही घेतली जाणार आहे कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी हे एक महत्वपूर्ण पाऊल असून सुमारे साडेतीन लाख लोकांचं स्थलांतर होणार आहे अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आकाशवाणीशी बोलताना दिली

या बातम्या आपण न्यूज ऑन एआयआर या ऍपवर देखील ऐकू शकता ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता आमचं ट्विटर हँडल ऍट एआयआरन्यूज पुणे फेसबुक पेज ऑल इंडिया रेडियो न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्युब चॅनेलवर

हे सर्व रुग्ण विलगीकरण कक्षात दाखल आहेत

या भागात एक युवक बंदी असतानाही घरीच पानखरा बनवून विक्री करीत असल्यानं ही संसर्ग झपाट्याने वाढल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आकाशवाणी बातम्यांसाठी श्रीकांत राऊत यवतमाळ

सर्वोच्च न्यायालय देशव्यापी टाळेबंदीच्या काळात पत्रकारांची वेतन कपात करण्याचा तसंच त्यांना सक्तीच्या विनावेतन रजेवर पाठवण्याचा निर्णय काही माध्यम समूहांनी घेतला असून याविरोधात देशातल्या तीन पत्रकार संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे या संदर्भात काल न्यायालयानं केंद्र सरकारला आपली भूमिका स्पष्ट करायला सांगितलं आता ऐक या राज्यातल्या कोरोना यद्वाच्या काही बातम्या थोडक्यात

या रुग्णावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत अबचलनगर हा भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे

या पथकांच्या माध्यमातून विविध विकार असलेल्या रुग्णाना वेगळे करुन त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात येतील वारंवार विनंती करुनही बहतांशी खाजगी दवाखाने डॉक्टरांनी अद्याप सुरू केलेले नाहीही अतिशय गंभीर बाब आहे या डॉक्टरांनी ताबडतोब आपापले क्लिनिक सुरू करावेअशं आवाहन विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी केलं आहे अमरावती शहरातील नागप्री गेट पोलीस स्टेशन हे कोरोना बाधित क्षेत्रात येत असल्यामुळे या ठाण्यातील सर्व पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे स्वॅब घेऊन तपासणीकरिता पाठवले आहेत सातारा जिल्हा शासकीय क्रांतीसिंह रुग्णालयातून सोमवारी दुपारी जिल्ह्यातला चौथा रुग्ण कोरोनामुक्त होऊन बाहेर पडला पुढचे चौदा दिवस त्याला घरीच इतरांपासून अलिप होम क्वारंटाईनमध्ये राहावे लागेल कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर जळगाव पोलीस दलातर्फे धडक कारवाई करण्यात येत आहे

ते धुळ्यात आपल्या घरीच विलगीकरणात राहून योग्य ती खबरदारी घेत आहेत पुणे जिल्ह्यातील ग्रामीण तसंच पुणे देहू आणि खडकी कटक मंडळातील कोरोनाबाधित रुग्णांचा औषधोपचारावरील खर्च जिल्हा नियोजन समितीतील निधीतून करण्यात येईल असं जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितलं यवतमाळ मध्ये कोरोना वाढत असून या जिल्ह्यातून संक्रमण चंद्रपुर जिल्ह्यातल्या यवतमाळ सीमेवरील घुग्गुस गावात पसरू शकतं हे लक्षात घेऊन दोन जिल्ह्याना जोडणाऱ्या बेलोरा पुलाजवळ निमवैद्यकीय कर्मचारी तैनात करावे अशी मागणी होत आहे चंद्रपूर महानगरपालिकेतील कर्तव्यदक्ष सफाई कर्मचाऱ्यांचा त्यांच्या कार्याबद्दल माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हसराज अहिर यांच्या वतीनं काल सन्मान करण्यात आला

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल सह्याद्री अतिथिगृहामध्ये मंत्रिमंडळाची बैठक झाली

खरीपासाठी शेतकऱ्यांना पीककर्ज देण्याबाबत केंद्राच्या माध्यमातून बँकांना सूचना देण्याचा निर्णयही मंत्रीमंडळानं घेतला नांदेडच्या महापौर उपमहापौरपदाच्या निवडणुका पूढे ढकलण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला आगाऊ अनदान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या दूर्वल वंचित उपेक्षित घटकांसाठीच्या विविध योजनांचं अनुदान आगाऊ देण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे

येत्या काही दिवसात ही रक्कम संबंधित लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे

परस्कार सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन यात विशेष काम करणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुरोरी ग्रामपंचायतीला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून केंद्र सरकारच्या पंचायत सशक्तिकरण अभियानांतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उमरगा तालुक्यातल्या तुरोरी ग्रामपंचायतीला ग्रामपंचायत विकास आराखडा प्रस्कार जाहीर झाला आहे या ग्रामपंचायत विकास आराखड्याअंतर्गत तुरोरी गावात स्वच्छता नागरी सुविधा नैसर्गिक साधन संपत्तीचे व्यवस्थापन दुर्लक्षित घटक महिला अनुसूचित जाती जमाती दिव्यांग यांच्यासाठी केलेल कार्य आपत्ती व्यवस्थापन उत्पन्नवाढीसाठी राबवलेले उपक्रम यामुळे पंचायत सशक्तीकरण अंतर्गत तुरोरी गावाची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे

वाधवान येस बँक गैरव्यवहारातले आरोपी धीरज आणि कपिल वाधवान या दोघांना येत्या बृधवारपर्यंत सीबीआय कोठडीत ठेवण्याचा आदेश मुंबईतल्या विशेष न्यायालयानं काल दिला गेल्या रविवारी त्यांना सीबीआयनं महाबळेबर इथून ताब्यात घेतलं होतं

गृह मंत्रालयाच्या सचिव पुण्यसलीला श्रीवास्तव यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली पालघर पालघर हत्याकांडात मृत्यू झालेल्या वाहन चालक निलेश तेलगाडे यांच्या दोन्ही मुलींची जबाबदारी भाजपाचे लातूर जिल्हाध्यक्ष रमेश कराड आणि अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदिप पाटील खंडापूरकर यांनी घेतली आहे हिंगोली भकंप हिंगोली जिल्ह्यातल्या पोत्रा दांडेगाव कवडा सिंदगी यासह दहा ते बारा गावात काल रात्री भूकंपाचे सौम्य धक्के बसले

गेल्या तीन दिवसांपासून या भागात भूगर्भातून आवाज ऐकू येत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे

हवामान राज्यात काल विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली गडचरोली जिल्ह्यात कुरखेडा इथं वादळामुळे भारत संचार निगमचा मनोरा कोसळला आज या भागासह कोकणातही तुरळक ठिकाणी पाऊस हजेरी लावू शकतो राज्यातलं तापमान सरासरीच्या आसपास आहे